मुंबईत काल भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे नवी राजकीय संस्कृती विकसित झाली असून त्यांच्या मार्गावर वाटचाल करण्याचं आवाहन नड्डा यांनी यावेळी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते

प्रक्षेपणासाठीची विपरित गणना काल सुरु झाली श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून जी एस एल व्ही

हे चांद्रयान गेल्या सोमवारी पहाटे अवकाशात झेपावणार होतं मात्र तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं होतं भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार माजी तसंच विद्यमान मंत्री आणि अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात असून लवकरच ते काँग्रेस मध्ये प्रवेश करतील असं माजी खासदार तसंच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे नाना पटोले याची पक्षानं महाराष्ट्र प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे त्यांनी काल गोंदिया जिल्ह्यातून प्रचाराला सुरवात केली त्यावेळी ते बोलत होते

संगमनेर तालुक्यात ठिकठिकाणी यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत झालं घारगाव इथं झालेल्या जाहीर सभेलाही ठाकरेंनी संबोधीत केलं आगामी निवडण्कीत राज्यात पुन्हा भगवाच फडकणार असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला राज्यातल्या नद्यांची प्रद्रषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी सरकारनं ईशा फाऊंडेशनच्या सहकार्यानं नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेतला आहे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल ही माहिती दिली यात नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून एक किलोमीटर अंतरावर वन शासकीय आणि खाजगी जमिनीवर वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामांसाठी शासनानं अतिरिक्त निधी द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी विलंब होण्याची शक्यता पाटील यांनी वर्तवली

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर इथल्या दिवाणी तसंच फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन न्यायमूर्ती वराळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी तंत्रज्ञान स्वातंत्र्य आवश्यक असल्याचं मत ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर चारूदत्त मायी यांनी केलं औरंगाबाद इथं शेतकरी संघटना आणि देवगिरी महाविद्याच्या वतीनं आयोजित शेती झिरो बजेटची की बी टी ची या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन डॉ मायी यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते जीएम अर्थात जन्क सुधार तंत्रज्ञान शेतीसाठी फायदेशीर असून आंतरराष्ट्रीय स्तरावर यामध्ये मोठ्याप्रमाणावर संशोधन होत असल्याचं त्यांनी सांगितलं एचटीबीटी तंत्रज्ञानाच्या कापसाला चाचणी पध्दतीनं लागवडी करिता शासनानं मान्यता द्यावी अशी मागणीही डॉक्टर मायी यांनी यावेळी केली

औरंगाबाद इथं परिषदेच्या सभागृहात काल सायंकाळी प्रसिद्ध कवी समीक्षक डॉ वसंत पाटणकर यांच्या हस्ते मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले सुपडा वराडे यांना नरहर कुरुंदकर वाङमय पुरस्कार दत्ता घोलप यांना म भि चिटणीस प्रस्कार किरण गुरव यांना बी रघुनाथ पुरस्कार सुचिता खल्लाळ यांना कुसुमावती देशमुख पुरस्कार तर अनिल कुलकर्णी यांना रा ज देशमुख स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं

आघाडीने याबद्दल माफी मागावी मगच आघाडीबरोबर विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा करू असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकांसाठी मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या इच्छ्कांच्या मुलाखती आजपासून घेतल्या जाणार आहेत

काल सकाळी ही घटना निदर्शनास आली यापैकी एका वनरक्षकाचा मृतदेह सापडला आहे राहुल दामोदर जाधव असं त्याचं नाव असून तो ब्लडाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजाचा रहिवासी आहे

काल दुपारी बदनापूर कृषी संशोधन केंद्रासमोर ही दुर्घटना घडली

निलंगा तालुक्याच्या अंबुलगा इथं झालेल्या या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण डॉक्टर अशोक क्कडे यांनी केलं ग्रामीण भागातील अनुसूचित जाती जमातीतील तरुणांना उद्योग व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक अभंग सूर्यवंशी यांनी दिली